नवी दिल्लीतील राष्ट्रीय य्द्ध स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण

राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव यांचं प्रतिपादन

टक्क्यांवर करत बांधकाम क्षेत्राला वस्तू आणि सेवाकर परिषदेकड्रन दिलासा

साजरा नवी दिल्लीच्या इंडिया गेट जवळ उभारण्यात आलेलं राष्ट्रीय युद्ध स्मारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला समर्पित केलं देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या सन्मानार्थ हे स्मारक तयार करण्यात आलं आहे

याठिकाणी देशाच्या नागरिकांनी भेट देऊन एखादया तीर्थ स्थळाला भेट दिल्याचा अन्भ घेता येईल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली याठिकाणी परिसरात अमरचक्र वीरताचक्र त्यागचक्र आणि रक्षकचक्र साकारण्यात आले आहे या परिसराच्या मध्य स्थानी एक चिरंतन अग्निक्ंड तयार करण्यात आलं असून सहा कांस्य भित्तीचित्रांवर तीनही दलांतर्फे लढण्यात आलेल्या प्रसिद्ध य्द्धांची माहिती देण्यात आली आहे हिपेटायटिस या रोगाचं निर्मूलन करण्याचं दृष्टीनं एका राष्ट्रीय कार्यक्रमाचं केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन झालं

या राष्ट्रीय योजनेंतर्गत हिपेटायटिस बी आणि हिपेटायटिस सी या आजारांचं निदान आणि औषधोपचार रुग्णांना मोफत देण्यात येईल स्रक्षा दलांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणासंदर्भात दाखल एका याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकार जम्मू काश्मीर राज्य सरकार तसंच संरक्षण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे स्रक्षा दलाच्या जवानांवर जमावाकडुन होणारे हल्ले रोखणं तसंच त्यांच्या मानवी हक्कांचं रक्षण करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्याची मागणी या याचिकेत केली आहे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहत सरकारनं द्ष्काळ निवारणासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत हे करतांना राज्याच्या चौफेर प्रगतीसाठी आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी कटिबद्ध राहन सरकार काम करत आहे असं प्रतिपादन राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी केलं विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची स्रुवात आज राज्यपालांच्या अभिभाषणानं झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ आणि सत्ताधारी विधानमंडळ सदस्य उपस्थित होते राज्यपालांनी अभिभाषणाच्या सुरुवातीलाच सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला तसंच प्लवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्वांजली अर्पण केली

शिवाजीराव देशम्ख ग्णवंतराव सरोदे बाप्राव पाटील आष्टीकर यांच्यासह सदनाच्या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी दिवंगत सदस्यांच्या कार्याला उजाळा दिला सदनानं दिवंगत सदस्यांना श्रद्वांजली अर्पण केली या अधिवेशनात उद्या प्रवणी मागण्या तर परवा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे येत्या एक आणि दोन मार्चला द्ष्काळी परिस्थितीवर चर्चा होणार आहे दरम्यान विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत विधान भवनाच्या पायऱ्यांवर मूक आंदोलन केलं तत्पूर्वी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला वंदे मातरम्ने सुरुवात झाली वस्तू आणि सेवा कर परिषद अर्थात जी एस टी

वस्त् आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले की परवडणाऱ्या किमतीतील घरांवरील करात देखील एका टक्क्याची घट करण्यात येईल नवीन कर दर येत्या एक एप्रिलपासून लागू होतील या विषयी नागपूरच्या एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशनचे मानद सचिव चंद्रशेखर शेगांवकर यांनी या निर्णयाचं स्वागत केलं

कांउसिलच्या बैठकीत जो निर्णय झाला आहे

टॅक्स न्यूट्रल डिसिजन आहे

तर जे काही नफेखोरी बिल्डर्स लॉबी घेत होती या सगळ्या निर्णयात इनपूट टॅक्स घेत होते बिल्डर्स ते घेऊ शकणार नाहीत त्यामुळे हा फरक पडलेला आहे

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या संकल्पनेतून स्रू झालेले खादी आणि ग्रामोद्योगाचे कार्य अतिशय महत्वाचे असून या चळवळीचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे असं प्रतिपादन केंद्रीय ग़हराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं ते आज महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामउद्योग मंडळातर्फे आयोजित खादी आणि ग्रामोद्योग राज्यस्तरीय प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसंगी चंद्रपूर इथं बोलत होते

त्यासाठी शिवसेना भाजप य्तीने प्रत्येकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी असा ठराव आज करण्यात आल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांना दिली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच त्यांच्यातील भावविश्व आणि संवेदना समाजासमोर याव्यात तसंच त्यांच्यातील अभिजात कलेबरोबरच समाजातील घटकांशी स्संवाद घडवून समाजामध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावं या हेतूनं पोलिसांचं पहिलेच साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे असं प्रतिपादन गुहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज मुंबई इथं केलं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित पोलिसांच्या पहिल्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते

संत गजानन महाराजांची पालखी गज अश्व मेणा आणि हजारो दिंडया वारकऱ्यासह पालखीची नगर परीक्रमा पार पडली महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी चे प्रवक्ता सचिन सावंत आणि नागप्र शहर कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आज विदर्भातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजने चा फायदा होणार नसल्याचं तसेच मेट्रो च्या कामास लवकर परवानगी देऊन जनतेची स्रक्षितता धोक्यात आणण्यात येत असल्याचे आरोप नागप्र इथं पत्र परिषदेत केले तिसरे विदर्भ विद्यार्थी परिषद आज नागपूर इथं आयोजित करण्यात आलं होतं

या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे माजी म्ख्य न्यायम्ती व्ही

शिरपूरकर तसंच प्रसिद्ध अभिनेत्री डॉ निशिगंधा वाड प्रम्ख पाहणे म्हणून उपस्थित होत्या या कार्यक्रमात बोलताना माजी न्यायमूर्ती व्ही

शिरपूरकर यांनी न्यायव्यवस्थेबद्दल माहिती देऊन आजच्या पिढीला कायद्याचे महत्व पटवून दिले म्ंबईत झालेल्या द्रसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघानं आज इंग्लंडचा संघाचा सात गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे